केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर वाणिज्य मंत्री पिय़्ष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या तीन डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करणार आहे समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांनी सांगितलं संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसंच शेतमजूर कामगार विद्यार्थी युवक महिला संघटनांना बरोबर घेत तीन डिसेंबर रोजी राजस्थानातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकऱ्यांचं हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे

नियंत्रक आणि महालेखापाल कॅगने जलयुक्त शिवार योजनेत सुधारणात्मक शिफारसी केलेल्या असताना राज्य सरकारनं ही योजनाच गुंडाळून टाकल्याचा आरोप भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना सावरकर यांनी जे शेतकरी पूर्वी एक पीक घेत होते ते आता या योजनेमुळे दोन पीकं घेतात तसंच पाणी पुरवणाऱ्या टँकर्सची संख्या कमी झाल्याचं या अहवालात नमूद असल्याचं सांगितलं

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीतून सत्यच बाहेर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान या चौकशीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे या चौकशीतून सत्य काय ते कळेल असं ते म्हणाले या योजनेचं अपयश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास सरकारकडून होत आहे त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा फरक भाजपवर पडणार नाही असं ते म्हणाले

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे गर्दी टाळण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं यापूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ड्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून पहिला टी ड्वेंटी सामना परवा चार तारखेला होणार आहे